जम्मू काश्मीरमधे अल कैदाशी संलग्न दहशतवादी संघटना अन्सार घझवात उल हिंदचं जाळं उद्घवस्त काल चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक जण या संघटनेचा प्रमुख असल्याची पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली माहिती गहू कडधान्य आणि गळीत धान्यांच्या किमान हमीभावात वाढ करायला तसंच बी एस एन एल

एन एल

जम्मू काश्मीरात पुलवामा जिल्ह्यातल्या राजपोरा अवंतीपोरा भागात काल रात्री झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचं नाव अब्दुल हमीद लेलहारी आहे जम्मू कश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आज ही माहिती दिली हे तीन दहशतवादी अन्सार घझवात उल हिंद या अल कैदाशी संलग्न दहशतवादी संघटनेचे सदस्य असून लेलहारी हा या संघटनेचा संस्थापक प्रमुख झाकीर मुसाचा वारसदार आहे मुसा त्राल भागात गेल्या वर्षी मारला गेला होता जम्मू काश्मीर मधल्या किश्तवाड जिल्ह्यात पोलिसांनी काल रात्री हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली यातला एक जण कुख्यात दहशतवादी जहांगीर सरुरीचा भाऊ आहे गेल्या काही दिवसात जिल्ह्यातून एकूण बारा दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आज हा निर्णय घेतला माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर आज वार्ताहरांना ही माहिती दिली

केंद्र सरकारनं बी एस एन एल आणि एम टी एन एल या दोन सार्वजनिक उपक्रमातल्या दूरसंचार कंपन्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे या दोन कंपन्या बंद केल्या जाणार नाहीत किंवा त्यामधून निर्गुंतवणूकही करणार नाही असा खुलासाही सरकारनं केला आहे

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे आय टी बी पी अर्थात इंडो तिबेट सीमा पोलिसांच्या ग्रुप ए एक्झिक्यूटिव्ह केडर तसच नॉन गद्धिटिड केडरचा आढावा घ्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली चंदिगड इथं वेस्टर्न कमांड तर गुवाहाटीत ईस्टर्न कमांड ही आयटीबीपीची दोन नवी केंद्र उभारायलाही मंजुरी देण्यात आली तामिळनाडू राज्य पुदूचेरी आणि भावतालच्या परिसरात गेल्या चोविस तासांपासून पाऊस सुरु आहे बंगालच्या उपसागराच्या मध्य पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो नेऋत्य दिशेला आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकला असल्याचं चेन्नईतल्या भारतीय हवामान खात्याच्या डॉ बालचंद्रन यांनी वार्ताहरांना सांगितलं

या कारणामुळं हा पाऊस पडला आहे येत्या दोन दिवसात पावसाची तीव्रता कमी होईल आणि पावसाचा जोर कमी होईल तर त्रिभूज प्रदेशातल्या तुरळक ठिकाणी मात्र जोरदार पाऊस पडेल आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर आणि अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे आज आंतरराष्ट्रीय हिमबिबटया दिवसाच्या निमित्तानं हिमबिबटयांची गणना करण्यासाठी राष्ट्रीय पोट्रोकॉल अभियानाची सुरुवात केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागानं सुरु केली आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे

याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे

तसंच आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे निवाडा जनतेचा हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे

उत्तप्रदेशचे माजी मंत्री आणि काँप्रेस नेते डॉक्टर अम्मर रिझवी यांनी भाजपात प्रवेश केला

अझरबैजानमधे बाकू इथं येत्या शुक्रवारी ही परिषद सुरु होणार आहे समकालीन जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी बांडुंग तत्वांचा पुनर्घोष अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे उत्तराखंडमधे आमदारांचा कथित घोडेबाजार केल्यच्या आरोपांवरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि इतर काही जणांविरुद्ध सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला आहे उत्तराखंड मधल्या नैनिताल उच्च न्यायालयानं हरीश रावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला सीबीआयला परवानगी दिली आहे आयएनएक्स मिडिया मनीलाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळावा असा अर्ज माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडं केला आहे आयएनएक्स मिडिया भ्रष्टाचार प्रकरणात काल त्यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला मनी लाँड्रिंगच्या आणखी एका प्रकरणात सध्या चिदंबरम सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत आहेत

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आज बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला

गांगुली यांची या पदावर एकमतानं निवड झाली आहे भारताचा प्रविण कुमार शांघाय इथल्या वुशू जागतिक चस्पियन स्पर्धेत सुवर्ण पदकाचा पहिला मानकरी ठरला आहे